हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित कल्ल जाईल ए आय आर डीडी न्यूज पीएमओ आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्युब या वाहिन्यांवरुनही हा कार्यक्रम थर्ट प्राहता यईक्ती

गल्खि तीन वर्षात सार्वजनिक क्षप्रितल्या बँकांनी दोन लाख तीस हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त क्ली आह असं केंद्रीय अर्थमंत्रालयानं जारी क्लि आह इं बी क्रय या व्यासपीठावर या मालमत्तांची छायाचित्र आणि चित्रफिती उपलब्ध क्लिग जातील

काही संकुषित वृत्तीचत्रीक स्वतःच्या फायद्यासाठी या कायद्याचा अपप्रचार करत असल्याचा आरोपही त्यांनी कली नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन काँग्रेस्त आणि त्रिर सहयोगी पक्ष जनतद्वी दिशाभूल करत आहत असा आरोप केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी कला आहा केळिल रांची कें वार्ताहर परिषदक्षिपोलत होत बेा कायद्याबद्दल कोणत्याही भारतीय नागरिकांनी भिती बाळगू नया असंही त हणाल विरोधकांकडून होणाऱ्या अपप्रचाराला जनत बळी पडू नया प्रख्ळ बांगलादधी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या पीडित अल्पसंख्यांकांना न्याय दृष्यिसाठी केंद्रानं हा कायदा कल्याचं त्यांनी स्पष्ट कलि कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि समाज माध्यमांवर कोणत्याही अफवा पसरवू नका असं आवाहन आसाम पोलिसांनी स्थानिक जनती केले आहा आकाशवाणीवर आयोजित चर्चासत्रात अतिरिक्त महासंचालक हरमीत सिंग यांनी स्पष्ट केले की कायदा हातात घणिऱ्यांवर कडक कारवाई करू समाज माध्यमांचा उपयोग सकारात्मक व्हायला हवा अफवा पसरवण्यासाठी नाही

भारतीय चित्रपट आणि चित्रपट सृष्टीतल्या उत्कृष्ट कार्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं भारतीय वित्रपटाचज्ञिनक धुंडीराजा गोविद फाळक विंच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो

आर

प्रत्यक्तिविषयांवर सकारात्मक चर्चा व्हायला हव्यात एखाद्या विषयावर मतभद असतील तर त्याला जरूर विरोध करावा पण लोकशाही मार्गानं हिसात्मक मार्गांचा कोणीही अवलंब करू नय असं परखड मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त कलि

अश्या कठीण प्रसंगी सर्वानी एकत्र राहायला हवं तसंच जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळायला हवी असं प्रतिपादन अध्यक्ष मोहमद फरमाजो यांनी कलि

दाट धुकं आणि दृष्यमानता कमी झाल्यानं विमान रस्तिआणि रस्तवाहतूक बाधित झाली होती